पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ग्जरातमध्ये साबरमती आश्रमातून प्रतिकात्मक दांडीयात्रेला हिरवा झेंडा दाखवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे लोकसहभागाच्या भावनेतून लोकोत्सवाच्या रूपात वर्षभर हा सोहळा होणार आहे राज्यातही मुंबई प्रणे आणि वध्याच्या सेवाग्राम आश्रमातून या सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या अनेक सांस्कृतिक आणि डिजिटल कार्यक्रमांचाही प्रारंभ होणार आहे यावेळी पंतप्रधान साबरमती आश्रमामध्ये जमलेल्या लोकांना संबोधित करणार आहेत देशभरात विविध राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनानंही यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे भारतीय प्ररातत्व सर्वेक्षण विभाग सांस्कृतिक कामकाज मंत्रालय युवक आणि क्रीडा मंत्रालय तसंच ट्राइफेडनं देखील यानिमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राज्यातही वर्ध्यातल्या सेवाग्राम आश्रमासह मुंबई आणि पुणे अशा तीन ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात क्रांती स्तंभाला अभिवादन करणार आहेत त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक आणि महिला खेळाडुंचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार केला जाईल

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठीकाणच्या वार्ताहरासह प्रशांत जाधव पुणे ओटीटी डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लेटफॉर्म्स साठी केंद्र सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या नियमावलीचं डिजिटल न्यूज पब्लिशर्स संघटनेनं स्वागत केलं आहे काल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमवेत या संघटनेच्या सदस्यांची बैठक झाली त्या वेळी त्यांनी या बाबत समाधान व्यक्त केलं या वेळी या सदस्यांनी काही सुचना केल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली फेब्रवारी महिन्याच्या मध्यावर देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या कमी झाली होती मात्र आता ही संख्या प्रन्हा वाढते आहे असं भूषण म्हणाले

राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन कारणीभूत नाही मात्र चाचण्यांचं आणि रुग्ण शोधण्याचं प्रमाण घटल्यानं ही संख्या वाढल्याचं त्यांनी सांगितलं सार्वजनिक ठिकाणी वाढती गर्दी आणि कोरोना नियमांकडं दूर्लक्ष याचाही परिणाम झाल्याचं भार्गव म्हणाले

ठाकरे यांनी काल सकाळी मुंबईत जे

रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली त्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते

नागप्र टाळेबंदी वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनानं निर्बंध लागू केले आहेत

या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील अशी घोषणा जिल्ह्याचे संपर्क मंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल केली पुण्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे यात प्ण्यात अतिरिक्त निर्बंध लावण्याबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे

या निर्णयाविरोधात राज्यभरातल्या विद्यार्थ्यांनी काल विविध ठिकाणी आंदोलनं केली पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्ता परिसरात दुपारनंतर रात्री नऊ साडे नऊ पर्यंत ठिय्या आंदोलन केलं

नागपूर नाशिक अमरावती यवतमाळ परभणी नांदेड इथंही काल विद्यार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात निषेध आंदोलन केलं विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही या निर्णयाबाबत सरकारवर टीका केली एमपीएससीच्या परीक्षा सातत्यानं पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे

दरम्यान एमपीएससीची पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पूढे ढकलली असून आठ दिवसांत या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख आज शुक्रवारी घोषित केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री दिली ठाकरे यांनी काल समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केलं स्पर्धात्मक परीक्षा देऊन राज्य शासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या य्वकांच्या करिअरचा विषय युवकांप्रमाणे शासनासाठीही तेवढाच महत्त्वाचा परीक्षा पुढे ढकलल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं टाळेबंदी नको असेल तर मास्क लावण अंतर ठेवण आणि हात धुण या त्रिसुत्रीचं पालन करावंच लागेल लस घेतली तरीही त्रिसूत्री पाळण आवश्यकच आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी पून्हा स्पष्ट केलं दहावी बारावी राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने देण्यासंदर्भातील मोहीम राज्यभर राबवणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल सांगितलं मुंबईत बालभवन इथं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परिक्षांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्रक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या

यवतमाळ जिल्हा परिषदेनं दुसरा तर सिंधूर्द्ग जिल्हा परिषदेनं तिसरा क्रमांक पटकावला आहे ग्रामविकास मंत्री हसन मृश्रीफ यांनी काल ही घोषणा केली

उत्कृष्ट पंचायत समितीमध्ये सिंधुद्र्ग जिल्ह्यातल्या कुडाळ पंचायत समितीनं प्रथम क्रमांक पटकावला कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल पंचायत समितीनं द्सरा तर भंडारा पंचायत समितीनं तिसरा क्रमांक पटकावला

पण कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव लक्षात घेता आज हा कार्यक्रम होणार नाही असं मूश्रीफ यांनी सांगितलं महाशिवरात्र राज्यभरातल्या शिवमंदिरांमधे काल कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साधेपणानं महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला बारा ज्योतर्लिंगांपैकी राज्यातली त्र्यंबकेश्वर भीमाशंकर औंढा नागनाथ परळी वैजनाथ ही मंदिरं काल महाशिवरात्र असूनही बंद ठेवण्यात आली मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत या सर्व ठिकाणी प्रजा करण्यात आली

आय टी एफ प्रण्यात सुरू असलेल्या आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दूसऱ्या फेरीत भारताच्या ऋतूजा भोसले झील देसाई वैदेही चौधरी यांच्यासह रोमानियाच्या मिरीयम बियांका ब्लगारु रशियाच्या इरिना क्रोमाचेव्हा ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली स्मिथब्राझीलच्या लौरा पिगोस्सी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

हवामान राज्यात सर्वत्र आज हवामान कोरडं राहील

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार